दोन्ही सभागृहांमधे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला यावेळी अटलजींच्या स्मृती जागवून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला

या दरम्यान दुष्काळासाठी मदत मराठा आरक्षण वियादी मागण्यांसाठी विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरुच ठेवली होती काटोल मतदार संघाचे भाजपा आमदार डॉ आशिष रणजित देशम्ख याचा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी मंजूर केला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी वाजपेयी आणि सदनाच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीचा शोक प्रस्ताव मांडला विधानपरिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड आणि माजी विधानपरिषद सदस्य उमेशा पवार यांच्या निधनाबद्दलही विधानपरिषदेत शोकप्रस्ताव मांडून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली

त्याबाबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बातमीदारांशी बोलताना सरकारवर टीका केली मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे याचं नाव द्यावं या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेटी घेतली या शिष्टमंडळात सुभाष देसाई दीवाकर रावते रामदास कदम दीपक सावंत एकनाथ शिंदे रविंद्र वायकर दादाजी भुसे दीपक केसरकर गुलाबराव पाटील विजय शिवतारे अर्जून खोतकर यांचा समावेश होता

यापूर्वी सेना भाजपा युती सरकारच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई पुणे एक्सप्रेस वे उभारला गेला त्याला राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं नाव दिलं आता युतीच्याच सरकारच्या काळात समृद्धी महामार्ग तयार होतोय त्याला बाळासाहेबांचं नाव द्यावं अशी मागणी असल्याचं शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलं एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासात सापडलेल्या काँग्रसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्या मोबाईल क्रमांकाचा संदर्भ असलेल्या पत्राबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपा आमदार आतूल भातखळकर यांनी केली आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेतल्यानंतर बातमीदारांना त्यांनी ही माहिती दिली

बँकेतलं वेतन खातं आधार क्रमांकाशी जोडलं नसल्याच्या कारणावरुन मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या कर्मचा याचं वेतन थांबवल्या बाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती ए

ओक आणि एस

शिंदे यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला

त्यानिमित्त राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा वाढीला लागावा म्हणून आजपासून देशभरात कौमी एकता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे सहिष्णूता बंधूभाव आणि सहजीवनाच्या मूल्यांची रुजवात विविधतेने नटलेल्या समाजामधे करण्याची संधी या सप्ताहामुळे उपलब्ध होते आज राष्ट्रीय एकात्मता दिवस पाळला जात असून शेवटचा दिवस संवर्धन दिन म्हणून साजरा केला जाईल देशभरात येत्या आठवडाभर जातीयता विरोध अहिंसा धर्मनिरपेक्षता अशा विषयांवर व्याख्यानं परिसंवाद चर्चासत्र होणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली दृष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला बळ दे आणि मराठा समाजाला देत असलेलं आरक्षण न्यायालयात टिकू दे असं साकडं विठ्ठलाच्या चरणी घातल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपूर श्विं विद्वल रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते कोल्हापूर जिल्ह्यातले बाळासाहेब हरिभाऊ मेंगाणे आणि त्यांच्या पत्नी आनंदी मेंगाणे यांना मानाचे वारकरी म्हणून महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला आज प्रबोधिनी अर्थात कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर विड्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे राज्यातल्या ठिकठिकाणच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत गडचिरोली जिल्ह्यातल्या हेमलकसा जंगल परिसरात आज सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली आहे

ओला उबर चालक मालक संघटनेनं शनिवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला संप मागे घेतला आहे मुख्यमंत्र्याशी याबाबत बठ्क झाल्यानंतर हा निर्णय घेतल्याची घोषणा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी आज विधानभवन परिसरात बातमीदारांशी बोलताना केली

मात्र विदर्भात हवामान कोरडं होतं राज्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली